ते आज नवी दिल्ली शिं असोचॅम या औद्योगिक संघटनेच्या वार्षिक परिषदेत बोलत होते या पाच वर्षात देशानं अशा प्रकारची उद्दिष्ट निश्वित करण्यासाठी आणि ती गार्ण्यासाठी स्वतःला मजबूत केलं आहे असं ते म्हणाले

मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसनाबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची घोषणा महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जयंत पाटील यांनी आज केली आठ ते दहा सदस्यांच्या या समितीत विधिमंडळाचे सदस्य आणि काही वास्तू विशारद यांचा समावेश असेल प्रक्लपांसंदर्भात येणाऱ्या तक्रारींची चौकशी ही समिती करेल हा चौकशी अहवाल स्वीकारणं झोपडपट्टी पूनर्वसन प्रधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिका यांना बंधनकारक राहील असं जयंत पाटील यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितलं राज्य सरकारनं विकास कामांच्या स्थगितीची मर्यादा आठवडयाची ठेवून आवश्यक आढावा घ्यावा अशी मागणी भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली स्थगितीच्या नादात राज्यात विकासकामं बंद पडतील असं ते म्हणाले उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगर याला दिल्लीच्या न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे

स्वच्छतेचा संदेश देणारे महान संत गाडगेबाबा यांना आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं सर्वत्र अभिवादन केलं जात आहे नांदेड क्रि गाडगेबाबांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं जिल्ह्यात ठिकठिकाणी शाळा महाविद्यालये ग्राम पंचायत परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे कंधार तालुक्यात महात्मा फुले माध्यमिक शाळेत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली वाशिम जिल्ह्यात संत गाडगेबाबा यांच्या पूण्यतिथी निमित्त माझं वाशिम स्वच्छ वाशिम या अंतर्गत शहरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं यामध्ये विविध सामाजिक संघटना तसंच महिला गटांसह वाशिम नगर परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मोरे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ पवन बनसोड यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते अमरावती िक्व संत गाडगेबाबा विद्यापीठाचा छत्तीसावा दीक्षांत समारंभ आज साजरा होत आहे कुलपती महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर यांच्या उपस्थितीत हा समारंभ होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात काँप्रेस नेते राहूल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून नाशिक महापालिकेच्या महासभेत आज गोंधळ उडाला भाजपा नगरसेवकांनी या संदर्भात प्रस्ताव मांडून राहुल गांधी यांचा निषेध करण्याची मागणी केली त्याला काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोध केला नागरिकत्व कायद्यातल्या सुधारणाबद्दल केंद्र सरकारचं अभिनंदन करण्यात आलं त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शवला अकोला जिल्ह्यातल्या चतारी ग्रामीण रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली सिकलसेल जनजागरण सप्ताहानिमित्त मार्गदर्शन शिबीर घेण्यात आलं या शिबीरात सिकलसेल आजाराविषयी माहिती लक्षणं आणि उपाययोजनांबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली एड्सची लक्षणं कारणं आणि उपचारांबाबतही माहिती देण्यात आली लग्नापूर्वी सिकलसेल आणि एड्स तपासणी करूनच युवक युवतींनी लग्न करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं जालना जिल्ह्यात मंठा श्रिं आज पहाटे चारशे किलो गांजा पोलिसांनी जप्त केला केरळातल्या तिरुअनंतपूरम श्रिन या गांज्याची तस्करी केली जात होती मंठ्याचे पोलीस निरीक्षक विलास निकम यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून पोलिसांनी हा गांजा जप्त केला ट्रकसुद्धा ताब्यात घेतला आहे भारतानं काल ओदिसात चांदीपूर ध्रिन दोन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली

ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर आज पुण्यात शासकीय तिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले मंत्री सुभाष देसाई यांच्यासह राजकीय आणि कलाक्षेत्रातले अनेक व्यक्ती यावेळी उपस्थित होते लागू यांच्या उछेप्रमाणे अंत्यसंस्कारावेळी कोणतेही धार्मिक विधी झाले नाहीत